पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या अंतिम फेरीतल्या स्पर्धकांना संबोधित करणार

ईद अल् झुआ निमित्त राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीच्या जनतेला शुभेच्छा

निवृत्त सनदी अधिकारी माजी गृह सचिव राम प्रधान यांचं मुंबईत निधन

भारतीय उद्योग महासंघ अर्थात फिक्कीच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या आपत्कालीन पतपुरवठा योजनेचा लाभ मिळालेल्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना बँका कर्ज नाकारू शकत नाहीत असं स्पष्ट करून असा प्रकार घडल्यास तो तत्काळ निदर्शनास आणून द्यावा असंही त्यांनी स्पष्ट केलं

खरीप देशात यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत खरीपाच्या लागवडीखालील क्षेत्रातवाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयानं दिली आहे

त्याअंतर्गत शेतमालावर प्रक्रिया शेतीमालाचं मूल्यवर्धन करणाऱ्या शेती उद्योगांना विशेष प्रोत्साहन दिलं जात आहे त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारतर्फे शेती क्षेत्रातल्या स्टार्टअप्सना अर्थसाह्य केलं जाणार आहे

कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी ही माहिती दिली आहे

राष्ट्रीय कृषी विकास योजनेची फेररचना करून कृषी उद्योगांवर भर देणारा हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे

नवी दिल्लीहून दीपेंद्र आणि भूपेंद्र यांच्यासह मंजिरी गानू पुणे

कृषिमाल निर्यातीला उत्तेजन देण्यासाठी या क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या राज्यांना त्याबद्दल भरघोस सवलती मिळाव्यात तसंच मोठ्या प्रमाणात आयात केल्या जाणाऱ्या शेती मालाला पर्याय म्हणून देशात त्या पिकांच्या लागवडीस प्रोत्साहन देण्यासंदर्भातील शिफारशी सुचवण्यासाठी हा उच्चस्तरीय गट स्थापन करण्यात आला आहे या गटानं संबंधित दावेदार तसंच खासगी क्षेत्राशी सर्वंकष सल्लामसलत करून अहवालात शिफारशी सुचवल्या आहेत

व्यंकय्या नायडू यांनी ईद उल झुआ अर्थात बकरी ईदनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत ईद अल् झुआ हा सण त्याग आणि सलोख्याचं प्रतीक असून तो सर्वांच्या कल्याणासाठी काम करण्याची लोकांना प्रेरणा देतो असं राष्ट्रपर्तींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे फिल्म डिव्हीजन हिंदी साहित्य विश्वातले लोकप्रिय कादंबरीकार मुन्शी प्रेमचंद आणि रसिक श्रोत्यांच्या गळ्यातला ताईत असलेले गायक मोहमद रफी यांना फिल्म डिव्हीजनच्या वतीनं अनोखी आदरांजली वाहण्यात येणार आहे

या दोनही मान्यवरांना आदरांजली म्हणून फिल्म डिव्हीजनच्या वतीनं माहितीपटांची निर्मिती करण्यात येणार आहे प्रेमचंद आणि रफी वी रिमेंबर यू या नावानं तयार होणारे हे माहितीपट फिल्म डिव्हीजनचं संकेतस्थळ आणि यु ट्युब वाहिनीवरुन प्रसारित केले जाणार आहेत हे माहितीपट रसिकांना विनामूल्य बघता येणार आहेत प्रेमचंद यांच्या जीवनावरील माहितीपट पी सी शर्मा दिग्दर्शित करणार आहेत तर रफी वी रिमेंबर यू हा माहितीपट कुलदिप सिन्हा दिग्दर्शित करणार आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी निवेदिता भोरकर यांच्यासह मंजुषा गायधनी पुणे वदे भारत मिशन टाळेबंदीमुळे परदेशात अडकलेल्या भारतियांना मायदेशी परत आणण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या वंदे भारत मिशनचा पाचवा टप्पा उद्यापासून सुरू होत आहे

कार्यक्रम पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि दिल्लीतल्या इंडियन कौन्सिल ऑफ कल्वरल रिलेशन्स आयसीसीआर यांच्या वतीनं लोकमान्य टिळकांच्या स्मृती शताब्दीनिमित्त स्वराज्य ते आत्मनिर्भर या कार्यक्रमाचं उद्या पुण्यात आयोजन करण्यात आलं आहे उद्या सकाळी साडेदहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे

राम प्रधान ज्येष्ठ सनदी अधिकारी माजी गृह सचिव राम प्रधान यांचं आज सकाळी मुंबईत वृद्धापकाळानं निधन झालं

प्रधान यांनी सरकारी सेवेत अनेक उच्च पदांवर काम केलं तसंच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकाळात त्यांनी अरुणाचल प्रदेशचं राज्यपालपद देखील भूषवलं होतं आसाम करार आणि मिझोराम शांतता करार याध्येही त्यांची महत्त्वाची भूमिका होती

अलीकडची काही वर्ष ते मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे ट्रस्टी म्हणून काम पाहात होते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे हुवामान जम्मू हिमाचल उत्तराखंड पंजाब बिहार आणि पश्चिम बंगालच्या उत्तरेचा डोंगराळ भाग सिक्कीम अंदमान आणि निकोबार बेटांवर येत्या दोन दिवसात सर्वदूर पाऊस अपेक्षित असून तुरळक ठिकामी जोरदार वृष्टी होऊ शकते पश्चिम किनारपट्टीवर वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे कोकण आणि गोव्यात चार तारखेला म्हणजे मंगळवारी अतिवृष्टी होऊ शकते असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे मध्य भारत तसंच ईशान्य आणि दक्षिम भारतात काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस अपेक्षित आहे